बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन मराठवाड्यातही विविध उपक्रमातून बाबासाहेबांना आदरांजली

रायमाने यांचं निधन

बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार विधानसभा अध्यक्ष नाना पटोले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईत चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मूतींना अभिवादन केलं ग्रहमंत्री अनिल देशमुख सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली बाबासाहेबांच्या द्रदृष्टीपणाला आणि एकूणच त्यांच्या कार्याला आपण विनम्रपणे अभिवादन करतो असं मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जनतेनं चैत्यभूमीवर अभिवादनासाठी गर्दी न करत दाखवलेल्या शिस्त आणि संयमाची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली या मानवंदनेचं द्रदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आलं

मराठवाड्यातही ठिकठिकाणी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली औरंगाबाद इथं भडकल दरवाजा परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती प्तळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांच्यासह विद्यापीठातले अधिकारी कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली विद्यापीठातर्फे काल मुंबई विद्यापीठातले मराठीचे प्राध्यापक प्रसिद्ध कवी डॉ महेंद्र भवरे यांचं ऑनलाईन व्याख्यान झालं मराठी साहित्यात कधीही न मांडलं गेलेलं विद्रोह हे मूल्य आंबेडकरी कवितांमधून रुजलं आंबेडकरी साहित्य हे वास्तवातला स्फोटक विचार मांडणारं साहित्य ठरल्याचं डॉ भवरे यांनी आपल्या व्याख्यानात नमूद केल

बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्यासमोर भन्ते कश्यप थेरो भन्ते मुदितानंद थेरो यांच्या मुख्य उपस्थितीत मोजक्याच अनुयायांनी पंचशील ध्वजारोहण करुन मानवंदना दिली रिपब्लिकन पँथर्सच्या वतीनं काल परभणीत संविधान बचाव परिषद घेण्यात आली पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते उस्मानाबाद इथं प्रसेना प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आलं या उपक्रमाचं हे नववं वर्ष आहे

विविध पक्ष संघटनांच्या वतीनं यावेळी बाबासाहेबांच्या स्मूतींना आदरांजली वाहण्यात आली लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तर औसा तालुक्यातल्या बुधडा इथं आमदार अभिमन्यू पवार यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला प्ष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे यानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आल जालना शहरात विविध पक्ष संघटनांच्यावतीनं मस्तगड इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे रिपाईंचे मराठवाडा अध्यक्ष ब्रम्हानंद चव्हाण ओबीसी मोर्चा प्रदेशउपाध्यक्ष अशोक पांगारकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली धूळे इथं मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्याला पृष्पहारांसह वह्या तसंच पेन अर्पण करून अभिवादन केलं

बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय संशोधन केंद्राची पायाभरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल करण्यात आली जागतिक पातळीवर अभिमान वाटेल असं संशोधन केंद्र उभारण्यात येईल अशी ग्वाही देतानाच बाबासाहेबांच्या कार्याचा अभ्यास करून पुढे जाणारे अभ्यासक संशोधक या केंद्रात तयार व्हावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली

या भारत बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं सक्रीय पाठिंबा दिला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली गेल्या दहा दिवसांपासून पंजाब हरयाणा तसंच उत्तर प्रदेशातल्या अनेक शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन छेडलं आहे शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्यासोबत आहोत असं थोरात यांनी सांगितलं

कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होती आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यांचं आश्वासन दिल्याची माहिती या नेत्यांनी यावेळी दिली

या कंपन्यांनी कोणताही प्रवठा न करता सुमारे अठरा कोटी सहासष्ट लाख रुपयांचा वस्तू आणि सेवा कर परतावा मिळवल्याचं निदर्शनास आलं आहे

बीड जिल्ह्यात पाच तर औरंगाबाद तसंच परभणी जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

अगंबाई सासुबाई या मालिकेतले आजोबा ही त्यांची अखेरची भूमिका ठरली

तर पटवर्धन यांच्या निधनानं आपण एक हरहुन्नरी कलाकाराला गमावलं आहे या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

ते गेल्या काही दिवसांपासून फुफ्पुसांच्या संसर्गानं आजारी होते काल उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य असताना विद्यार्थ्यांना व्यक्त होता यावं यासाठी त्यांनी सुरू केलेला भित्तीपत्रक उपक्रम दलित साहित्य चळवळीसाठी पोषक ठरला त्यांच्या इच्छेनुसार काल त्यांचं देहदान करण्यात आलं

त्यांनी आळणी गावचे सरपंच म्हणूनही अनेक वर्षे कार्य केलं होतं बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातला अधिकारी संतोष कंठाळे याला काल नागपूर पोलिसांनी अटक केली

यापूर्वी पोलिसांनी या गुन्ह्यात दहा आरोपींना अटक केली असून या आरोपींनी दिलेल्या बनावट प्रमाणपत्रांचा तपास सुरू आहे

हार्दिक पांड्या सामनावीर प्रस्काराचा मानकरी ठरला मालिकेतला अखेरचा सामना उद्या मंगळवारी होणार आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं महिला बचत गट उत्पादित वस्तू प्रदर्शन भरवण्यात आल होतं या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ठाकरे बोलत होत्या

हा नरभक्षक बिबट्या बीड जिल्ह्यातून अहमदनगरमागे सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात आला असून त्याने आतापर्यंत करमाळा तालुक्यात दोघांचा बळी घेतला आहे

यापैकी पाच लाख रुपयांचा धनादेश मृतांच्या कुटुबाला देण्यात येईल तर उवेरित रक्कम बँकेत मुदत ठेवीच्या रुपात दिली जाणार आहे

यात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला